राज्याच्या माहिती तंत्रज्ञान विभागाच्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते महानेटद्वारे मुख्यमंत्र्यांनी ग्रामीण भागातले शिक्षक विद्यार्थी डॉक्टर्स यांच्याशी देखील संवाद साधला

आवश्यक ते मन्ष्यबळ यासाठी उपलब्ध करून देण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी मुख्य सचिवांना दिले

नितीन राऊत यांनी म्हटलं आहे

या धोरणांगत उद्योग आणि शेतीला स्वस्त दरात वीज उपलब्ध करून देण्यात येणार असल्यानं राज्याच्या आर्थिक क्षेत्रात क्रांती घड्रन येईल असं त्यांनी नमूद केलं नवीन अपांरपारिक ऊर्जा धोरणामुळे या क्षेत्रातल्या उद्योजक आणि ग्रतंवण्कदारांसाठी नवीन संधी निर्माण होतील मोठया सौर प्रकल्पाच्या सहाय्यासाठी एक विशेष अधिकारी उपलब्ध असेल सौर प्रकल्पांसाठी जमीन उपलब्ध करून देण्यासाठी ऊर्जा विभाग सर्वोतोपरी प्रयत्न करेल आणि सरकारी जमिनी देखील उपलब्ध केल्या जातील असं राऊत यांनी सांगितलं

ते गोव्याला कामानिमित्त गेले असता तिथंच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचं निधन झालं भारतीय विद्यार्थी सेनेचे ते अध्यक्ष होते दक्षिण मध्य मुंबईतून ते सलग पाच वेळा लोकसभेवर निवड्रन गेले होते लालबाग परळमध्ये पक्षवाढीचे कामही त्यांनी केले असून या भागांत शिवसेना रुजवण्याच्या कामात रावले यांचा मोलाचा वाटा होता त्यांनी पक्षासाठी मोलाचे योगदान देताना अनेक शिवसैनिकही घडवले

डॉक्टराविरुध्द आलेल्या तक्रारीवर कारवाई न करण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती

या शिबिरात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तुषार रंधे यांच्यासह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी रक्तदान केलं

औरंगाबाद शहरात पर्यटनासाठी पुढच्या महिन्यात पाच इलेक्ट्रीक बस दाखल होणार आहेत

या वातानुकूलित बसचं तिकीट घेतलेल्या पर्यटकांना कोणत्याही स्थळावरून बसमध्ये बसता तसंच उतरता येईल

भारताचा एकही फलंदाज दहा पेक्षा अधिक धावा करु शकला नाही